काळ्या पैशाचा वापर रोकड सोने चांदी याविषयी त्वरित माहिती देण्याचं आवाहन अतिरिक्त प्राप्तिकर निदेशक संदीपक्मार साळुंखे यांनी केलं आहे

पुण्यातील चार विधानसभा मतदार संघातून त्यांनी उमेदवार जाहीर केले आहेत

महाराष्ट्र विधानसभा निवडण्कीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय पक्षांनी आपले फ्लेक्स काढणं आवश्यक होतं पण बहुतांश पक्षांनी त्याकडे दुर्लक्षच केलं पालिकेनंच आज तब्बल दहा हजार फ्लेक्स बॅनर्स हटवले यावावत माहितीचा अहवाल तयार करण्यात येईल आचारसंहितेचं पालन करण्यात कुचराई करणाऱ्या नेत्यांवर काय कारवाई होते ते त्यानंतरच कळेल एकापेक्षा अधिक मतदार संघात मतदार म्हणून नोंदणी करणाऱ्या मतदारांवर यापुढे दंडात्मक कारवाई केली जाणार आहे केंद्रीय निवडणूक आयोगानेच हा इशारा दिला आहे अशा मतदारांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक असल्याचं निदर्शनास आल्यानंतर आयोगानं कारवाईचा निर्णय घेतला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुरंदर तालुक्यातल्या संजय चंद्काका जगताप मित्रपरिवारानं आयोजित केलेल्या अष्टविनायक दर्शन यात्रेची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिले आहेत पुरंदर मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याप्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना राम यांनी आज दिल्या

दोन लाख रुपये आणि सन्मान चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे उत्तर प्रदेश हिंदी संस्थानच्या पुरस्कारार्थींमध्ये देवधर हे महाराष्ट्रातले एकमेव मानकरी आहेत ध्वनी माझ्याहून कितीतरी वरिष्ठ आणि काम केलेली लोकं साहित्यिक आहेत आणि असतीलही पण पुरस्कारासाठी माझा नंबर लागला म्हणून इथे कुठंतरी असं वाटतं कि भाग्यं फलती सर्वत्रं आकाशवाणीसारख्या विभागात काम करताना बरंच काही मला मिळालेलं आहे असंही मी मानतो आणि त्यामुळे आकाशवाणीप्रतीपण मी आभारी आहे

साऊथ फ्लोरिडामधील टॅम्पा वे येथे विशेष कार्याक्रमात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला क्मार गटाच्या जिल्हास्तरीय टेनिस स्पर्धेत आज श्रावणी देशमुख आणि आद्विक नाटेकर यांनी दुहेरी मुक्रुट पटकावला

विजेत्या आणि उपविजेत्यांना करंडक आणि प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आलं ही स्पर्धा बावधन इथल्या टेनिस कोर्टवर झाली

पुणे आणि परिसरात उद्या हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत